राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातूनही पंढरपुरात दाखल झालेल्या असंख्य दिंड्यांच्या हरीनाम गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमून गेलं मराठा समाजानं आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्शभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पंढरपुरात विड्डलाची शासकीय पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी आज मुंबईत वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे असं साकडं मुख्यमंत्र्यानी विड्ठलाला घातलं हिंगोलीचं वारकरी दाम्पत्य अनिल आणि वर्षा जाधव यांना या शासकीय पूजेचा मान मिळाला आज पहाटे जाधव दाम्पत्यानं विडुलाची पूजा केली यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पश्संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यभरातल्या विड्डल रखुमाई मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणा या मुंबईतल्या वडाळा धिल्या विठ्ठल मंदीरातही पहाटेपासूनच गर्दी होती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या जयघोषात आज कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आषाढी एकादशी साजरी झाली प्रति पंढरपूर अशी ख्याती असणाऱ्या नंदवाळ या तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी झाली होती पुईखडी श्व झालेल्या वैष्णवांच्या रिंगण सोहळ्यानं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारण फिटलं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठीचं आंदोलन अधिकाधिक आक्रमक होत असून मराठा मोर्चा समन्वय समितीनं पकारलेल्या आंदोलनात आज औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोका िंग एका आंदोलकाच्या मृत्यूमुळे तणाव निर्माण झाला गोदावरी नदी पात्रावर असलेल्या जुन्या पुलावर ठिय्या आंदोलन सुरु असताना युवा सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष माने यांच्या वाहन चालकानं आत्महत्या केल्यामुळे संतप्त आंदोलक अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात उतरले यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक खंडीत झाली

सरकारकडून आरक्षणाचा विषय संपूर्णपणे सोडवून घ्यायचाच म्हणून मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आज आषाडीला पंढरपूरात दर्शनाला येवू देणार नाही विव्वलाची पुजा करु देणार नाही अशी भुमिका घेतली मात्र त्याचाही बावू करुन मुख्यमंत्र्यांनी खोटा कागांवा केला पंढरपूरात चेगरांचेगरी करणार आहेत दगडफेक करणार आहेत असा खोटा आरोप करुन वारकऱ्यांना फितवण्याचा आणि मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न फडनवीसांनी केला आहे त्याचा समस्त मराठा समाजातर्फे निषेध करत असल्याचं शरद पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या आंदोलनात परभणी जिल्ह्यात गंगाखेड ॐ आंदोलकांनी एक बस जाळली तर चार बसगाड्यांवर दगडफेक केली आंदोलकांनी रास्तारोकोही केला दगडफेकीत एक मुलगा जखमी झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा या मागणीचं निवेदन आंदोलकांसह स्थानिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंबड ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना दिलं नाशिक मध्ये विविध मराठा संघटनांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आज पाथर्डी फाटा इं ठिय्या आंदोलन केलं तसंच विविध भजन कीर्तनही केलं पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन संपवण्यात आलं या आंदोलनाची धग आता कोल्हापुरात पोहचलीय

त्यांच्यासोबत विर आवश्यक सामग्री आणि शस्त्रास्त्रही भारतात येतील असं सीतारामन यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं

दरम्यान राफेल विमानांच्या किंमती उघड करण्याबाबत संरक्षणमंत्र्यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे

ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

आषाढी एकादशीचं औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली

आकाशवाणीवर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचं कामही केलं आहे ग्रंथराज ज्ञानेक्षरी दृकश्राव्य रूपात टेरनेटवर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्पही त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे

अनेक उत्पादनांवरचा वस्तू आणि सेवाकर कमी केल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणा या कंपन्या आणि बँकांचे समभाग वधारल्यामुळे ही वाढ झाली

आज राष्ट्रीय प्रसारण दिवस आहे

त्यानंतर काही वर्षांतच गावागावात रेडिओ ऐकला जाऊ लागला आकाशवाणीची ही सेवा पुढे आणखी विस्तारत गेली जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रसारण संस्थांमध्ये आकाशवाणीचं नाव घेतलं जातं

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंजूर केला असून या मार्गामुळे उस्मानाबाद सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या मार्गाबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत

या मार्गामुळे उस्मानाबादबरोबरच सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टिळकांना जयंती निमित्त ट्विटरवरून आदराजली वाहिली आहे लोकमान्य टिळकांनी भारतीयांमध्ये देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवलं सर्व स्तरातल्या घटकांना एकत्र आणून त्यांनी एक वैभवशाली तिहास घडवला अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे

विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल पाऊस झाला विदर्भात बहतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर तुरळक ठिकाणी वादळी वा यासह पाऊस पडला येत्या चार दिवसात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मच्छमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा शारा हवामान विभागानं दिला आहे